नाशिक मध्ये थंडीचा कडाका कायम असून आज पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर निफाड मध्ये तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकच्या हवामान खात्यानं केली आहे नाशिकमध्ये पंचवटीतील गोदा घाटावर दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली औरंगाबाद शहरात आज सकाळी आठ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं दरम्यान अरबी समुद्रात उत्तरेकड्रन पश्चिमेकडे थंड वारे वाह लागल्यानं हवेत गारवा निर्माण झाला असून त्याचा आंबा पिकावर परिणाम होऊ शकतो अशी भीती क्रषी विभागानं व्यक्त केली आहे दोन तीन दिवस हेच वातावरण कायम राहिलं तर आंब्याच्या मोहोरावर त्याचा परिणाम होऊ शकतो

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोर्दींनी वसंत पंचमीनिमित्त देशवासीयांना श्भेच्छा दिल्या आहेत वसंत ऋतूचं आगमन आणि ज्ञानाच्या पूजेशी जोडलेला हा सण कुटंब समाज आणि देशात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करेल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नवी उमेद नवी ऊर्जा आणि नवस्फूर्तीचं प्रतीक असलेल्या वसंत पंचमीच्या श्भेच्छा देत पंतप्रधानांनी सरस्वती देवी सर्वांना ज्ञान आणि सम्रद्धी देवो अशी प्रार्थना केली

या भागात आणखी एक दहशतवादी असल्याची शक्यता असून चकमक सुरू असल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं स्थानिक प्रशासनानं घटनास्थळ आणि आसपासच्या भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आजही कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करत आहे राजीवकुमार यांची चौकशी सीबीआयच्या शिलाँग इथल्या कार्यालयात काल सुरू झाली असून जवळपास आठ तास चौकशी सुरू होती दरम्यान सीबीआयनं या प्रकरणात चौकशीसाठी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष यांना हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं आहे

नवी दिल्ली इथं रेशीम महामेळाव्यात त्या काल बोलत होत्या भारतातली रेशीम उत्पादनं त्यांच्या गुणवत्ता आणि विविधतेसाठी जगात प्रसिद्ध असल्याचं स्वराज यांनी नमूद केलं वस्रोद्योग मंत्रालय रेशीम उद्योगात कार्यरत असणाऱ्यांच्या समस्या दूर करणार असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मुती इराणी यांनी यावेळी सांगितलं

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित पू लं चे साहित्य या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते झालं साहित्यिक डॉ नागनाथ कोत्ताप्ले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ विनोदी लेखक मुकंद टाकसाळे आणि डॉ शिरीष देखणे यांचं निबंध वाचन झालं राष्ट्रपिता महात्मा गांधी बाबा आमटे यांच्या विचारातून प् लं चं व्यक्तिमत्व तयार झाल्याचं टाकसाळे यावेळी म्हणाले

जोशी आचार्य अत्रे गडकरी यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन प् लं नी दर्जेदार साहित्य निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं

सुप्रसिद्ध हिंदी नाटककार कवी आणि समीक्षक डॉ नरेंद्र मोहन हे प्रमुख वक्ते असून आज सायंकाळी सहा वाजता त्यांचं विभाजन हिंदी उर्द् कहानियोंका विशेष संदर्भ या विषयावर व्याख्यान होणार आहे